कोरोना लसीच्या दृष्परिणामांसाठी रुग्णालयात दाखल व्हावं लागल्यास आरोग्य विमा योजनेअंतर्गत उपचार करण्याचे भारतीय विमा प्राधिकरणाचे आदेश म्ख्यमंत्री नंद्रबार राज्यात गेल्या सप्टेंबर महिन्यात कोरोनानं सर्वोच्च बिंद् गाठला होता त्यापेक्षाही सध्याची परिस्थिती गंभीर आहे त्यावर टाळेबंदी हा उपाय असला तरी शक्यतो तो टाळून जनतेच्या सहकार्यानं हा धोका परतवून लावू असा विश्वास मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी काल नंदुरबार इथं व्यक्त केला नंद्रबार जिल्ह्यातील द्र्गम अशा मोलगी आणि धडगाव आगांचा त्यांनी दौरा केला मोलगी ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्राला भेट देऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधला दुर्गम भागातील जनतेपर्यंत लस पोहोचली की नाही याची खात्री करण्यासाठी लसीकरणाबाबतची भीती दूर करण्यासाठी आपण इथं आल्याचं त्यांनी सांगितलं लस कमी पडणार नाही याची शाश्वती केंद्र सरकारनं दिली असून भारत बायोटेक बनवत असलेली लस हाफकीन किंवा इतर संस्थेच्या माध्यमातून निर्माण करण्याची परवानगी राज्य शासनानं केंद्राकडं मागितली आहे याबाबत केंद्र सरकार सकारात्मक विचार करेल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली मुख्यमंत्री नाशिक गेल्यावेळेपेक्षा यावेळचं कोरोना व्यवस्थापन अधिक आव्हानात्मक असल्यानं नागरिकांनी शासन प्रशासनास सहकार्य करावं तसंच गर्दी टाळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बधांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन म्ख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी राज्यातल्या जनतेला केलं आहे नंद्रबार दौऱ्यावरून येताना काल म्ख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी नाशिक जिल्ह्यातील ओझर विमानतळावरील बैठक कक्षात कोरोनाविषयक आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं निर्बधाची कठोर अंमलबजावणी करावी आणि नागरिकांचा प्रतिसाद पाहन याबाबत प्ढील निर्णय घेण्यात यावा अशी सूचनाही ठाकरे यांनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना केली

कोरोना त्याच्या उच्च पातळीला असलेल्या काळातही एका दिवसातील नवीन बाधितांचा आकडा इतका प्रचंड नव्हता

दैनंदिन नवीन बाधितांमध्ये जे जिल्हे आणि महानगरपालिका काही दिवसांपूर्वी दोन अंकी होत्या त्या आता तिहेरी आकडा दाखवत आहेत

संजय देशम्ख राज्यात लसीकरण वेगानं सुरू असून कोविशील्ड आणि कोवॅक्सिन लसींचा तुटवडा नसल्याचं राज्याचे आरोग्य उपसंचालक डॉक्टर संजय देशमुख यांनी काल स्पष्ट केलं

लसीकरणानंतर निर्माण होणाऱ्या आरोग्य विषयक तक्रारींवर अन्य आजारांप्रमाणेच उपचार केले जावेत आणि आरोग्य विमा कंपन्यांनी अन्य वैद्यकीय दाव्यांप्रमाणेच या उपचारांचे दावे निकालात काढून रुग्णांवर हे उपचार मोफत कसे होतील यादृष्टीनं लक्ष द्यावं असं प्राधिकरणानं आपल्या आदेशात म्हटलं आहे

रेल्वे रुग्णालय रेल्वे विभागातील कर्मचारी संख्या मोठी असल्यानं राज्य शासनानं रेल्वे कर्मचाऱ्यांना लसीकरणाची स्वतंत्र परवानगी दिली आहे

कोविड योद्ध्यांच्या लसीकरणाला लवकरच सुरुवात केली जाणार असल्याचं रेल्वेच्या सूत्रांनी सांगितलं आहे एमटीडीसी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात एमटीडीसीच्या विविध पर्यटक निवासातील कर्मचाऱ्यांचं लसीकरण करण्यात येत असून जवळपास निम्म्या कर्मचाऱ्यांचं कोरोना लसीकरण पूर्ण झालं आहे रुग्णसंख्या पुन्हा वेगानं वाढत असल्यानं साशंक झालेल्या पर्यटकांना दिलासा देण्यासाठी महामंडळानं पर्यटक निवासांची स्वच्छता निर्जत्कीकरण यासह अन्य आवश्यक त्या यंत्रणा स्सज्ज केल्या आहेत

त्यामुळ खासगी प्रयोगशाळांमध्ये तपासण्यात आलेल्या काही नमुन्यांची पुन्हा तपासणी करण्यात येणार असून खासगी आणि सरकारी अशा दोन प्रयोगशाळांमध्ये ही तपासणी प्न्हा करण्यात येईल प्णे महापालिकेच्या आरोग्य विभागानं स्पष्ट केलं आहे जालना जिल्हा बैठक जालना जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आता टाळेबंदी न करता कोरोनाच्या नियंत्रणासाठी आवशयक त्या सर्व कडक उपाययोजना राबविण्यात याव्यात असे आदेश राज्याचे आरोग्यमंत्री आणि जालना जिल्ह्याचे संपर्कमंत्री राजेश टोपे यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत दिले